सत्ताधारी काँप्रेस जनता दल सेक्यूलर चार जागांवर तर भारतीय जनता पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे रामनगरम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी आघाडीवर असल्याचं वृत्त आहे बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रिसचे उमेदवार व्ही

उगरप्पा दीड लाख मतांनी आघाडीवर शिवमोगा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर भाजपा उमेदवार मांड्य लोकसभा मतदारसंघात जेडीएस उमेदवार तर जमखंडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या द्रष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद श्वे दाखल झाले अहमदनगर जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापर्यंत पुरेल इतका चाऱ्याचा साठा सद्यस्थितीत उपलब्ध आहे फेब्रवारीनंतर चाऱ्याची समस्या भेडसावू नये यासाठी राज्य शासनाकडून मोफत बियाणे देण्यात येत आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मुरघासच्या बणिदेण्यात येणार आहेत

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर अर्थात सौभाग्य योजनेच्या पालघर जिल्ह्यातल्या कोकनेर राई पाङ्यातल्या लाभार्थी सुलभा रामदास पागी यांची प्रतिक्रिया

चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णी हँगकाँगहून कोलकत्याला आला तेव्हा त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली चोक्सीच्या हाँगकाँगमधल्या बनावट कंपनीला तो संचालक होता सक्तवसुली संचलनालयानं आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेनं त्याच्याविरुद्ध शोध नोटीस जारी केली होती

त्यामध्ये रोखे घोटाळ्यातला मुख्य दोषी हर्षद मेहता याचा भाऊ अश्विन मेहताचा समावेश आहे

येत्या चोवीस तासांत दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्याच्या तुरळक भागांत विजेचा कडकडाट आणि जोरदार वा यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे